पात्र आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली धिं आयोजित आरोग्य मंथन कार्यक्रमाचा समारोप आज होत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधाननंत्री नरेंद्र मोदी असतील यावेळी आयुष्मान भारताचं मोबाईल अप्तिआणि आयुष्मान भारत स्टार्ट अप ग्रँड चक्तिज यांचा प्रारंभ मोदी करतील यानिमित्त काढलेल्या टपाल तिकिटाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी संबंधित सर्वांना एकत्र येण्यासाठी तसंच तिच्या अंमलबजावणीत गेल्या वर्षभरात आलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना छोट्या मित्रपक्षांसोबत रिगणात उतरणार आहे या महायुतीत रामदास आठवले यांचा रिपाई महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश आहे महायुतीचं जागावाटप आणि उमेदवार यादी लवकरच जाहीर केली जाईल असं भाजपा आणि शिवसेनेनं प्रसिद्ध केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे विभाग विकास परिषदांच्या अध्यक्ष निवडणुकांसाठी आज अधिसूचना जारी होईल आणि त्याचबरोबर अर्ज दाखल करायलाही सुरुवात होईल

मतमोजणी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता होईल असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी बातमीदारांना सांगितलं

पंचायती राज व्यवस्थेची निवडणूक प्रक्रिया पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल असं कुमार यांनी सांगितलं

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं काल या याचिका न्यायमूर्ती एन व्ही रमन यांच्या अध्यक्षतेखालील घटना पीठाकडे वर्ग केल्या या घटनापीठामधे न्यायमूर्ती एस के कौल आर सुभाष रेड्डी बी आर गवई आणि सुर्यकांत यांचा समावेश आहे

पूर्यस्त बिहारला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत दिली जाईल अशी म्वाही केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल बिहारचा दौरा केल्यानंतर दिली

उत्तर प्रदेशात पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे पण रस्ते आणि रेल्वे वाहतूक अजूनही बाधितच आहे

पावसात भरधाव वेगाने येणारी ही बस उलटून हा अपघात झाला जखमींना पालनपूर शिल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं जिल्हा पोलिसानी सांगितलं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती प्रधानमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पश्विम बंगालमधल्या हावडा श्वि रामकृष्ण मठ आणि मिशनचे मुख्यालय असलेल्या बेलूर मठाला भेट दिली काल संध्याकाळी झालेल्या आरतीला ते उपस्थित होते त्यानंतर त्यांनी मिशनच्या वरिष्ठ भिक्षूंची भेट घेतली पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती पक्षिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल कोलकाता श्वे पोहचले

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या विरुद्ध प्रथम माहिती अहवाल म्हणजेच एफ आय आर नोंदवण्याची परवानगी उत्तराखंड उच्च न्यायालयानं सी बी आयला दिली आहे

या चित्रफितीच्या आधारे सी बी

ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे शाळा बंद होत्या या कालावधीसाठी सरकारी किंवा खाजगी शाळांमधल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आणि बस भार्ड घेतलं जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त बसीर अहमद खान यांनी सर्व उपायुक आणि संचालकांना दिले आहेत या आदेशांचं उल्लंघन करणा या शैक्षणिक संस्थांना जबर दंड केला जाईल प्रसंगी त्यांची नोंदणीही रद्द केली जाईल अशी ताकीद त्यांनी दिली आहे व्यवसायिक क्षेत्रातल्या प्रशिक्षणार्थींना किमान पाच ते नऊ हजार रुपये विद्यावेतन देण्याची सूचना सरकारनं जारी केली आहे

यावेळी विविध राज्यमंत्री उपस्थित होते

तसंच ग्रामीण स्तरावर कौशल विकास मित्रची नवी व्यवस्था निर्माण करण्यावर महेंद्र नाथ यांनी आपल्या भाषणात भर दिला दोहामधल्या जागतिक भालाफेक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यासाठी अनु रानी ही पहिली भारतीय खेळाडू पात्र ठरली आहे

या फेरीत ती पाचव्या स्थानावर राहिली भारत आणि दक्षिण आफ्रीकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेला टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज सुरत शिं खेळला जाणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना सुरतमधे येत्या शुक्रवारी होणार आहे

दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता

विल्सन सिंग आणि सतीश कुमार प्रजापतीनं उत्तम प्रदर्शन करत काल सुवर्ण पदक जिंकलं

उद्या या स्पर्धेची सांगता होणार आहे महाराष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणात समावेश करण्यासाठी कुलगुरुंनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केलं आहे

शेतक यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्याच्या दृष्टीनं कृषी विद्यापिठांच्या कुलगुरुंनी विशेष सूचना मांडाव्यात असं आवाहन त्यांनी केलं रोजगार निर्माते तयार करणा या शैक्षणिक व्यवस्थेची भारताला गरज आहे असं ते म्हणाले औपचारिक शिक्षणापासून वंघित राहिलेल्यांनाही विरांच्या बरोबरीला आणण्यासाठी दूरस्थ शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं भरणा आणि निपटारा प्रणालींमधे नव्या कल्पना आणि सूचनांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकनं दोन स्पर्धा जाहीर केल्या आहेत भरणा आणि निपटारा प्रणाली नवोन्मेष स्पर्धेत उद्योजक कंपन्या स्टार्टअप आणि तत्सम उद्योग विविध गट आणि व्यक्ती सहभागी होऊ शकतील तर पदवी अभ्यासक्रम शिकत असलेल्या किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यर्थ्यांनी भरणा आणि निपटारा प्रणाली नवोन्मेषशाली कल्पना स्पर्धेत भाग घेता येईल